ते आज महाजनादेश यात्रेदरम्यान लातूर इथं वार्ताहरपरिषदेत बोलत होते विरोधकांवर विशेषतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर त्यांनी टीका केली म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महा जनादेश यात्रेचं निलंगा इथं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि खासदार रूपा पाटील निलंगेकर यावेळी उपस्थित होते देवणी परिसरातून रेल्वेमार्ग जाण्यासाठी मंज्री मिळवून देण्याचं आश्वासन म्ख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं य्तीचं सरकार येण्याप्र्वी राज्यात तीन लाख महिला बचत गट होते

बचत गटांना राज्य सरकारनं शून्य टक्के व्याजदरानं निधी दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

या यात्रेचा द्सरा टप्पा आज पूर्ण होत असून द्दसऱ्या टप्प्याचा समारोप सायंकाळी सोलापूरात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत होत आहे सार्वजनिक बँकांच्या होणा या विलीनीकरणामुळे एकाही कर्मचा याची नोकरी जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे त्या आज चेन्नई इथं बातमीदारांशी बोलत होत्या

अर्थव्यवस्थैच्या वाढीसाठी संख्येनं थोडया मात्र जागतिकदृष्टया मजबूत असलेल्या आघाडीच्या बँका तयार करणं या सरकारच्या योजनेचा हा एक भाग आहे नोक या जाण्याच्या भीतीनं बँक कर्मचारी संघटनांनी आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी विलीनीकरणाचं धोरण कर्मचारीविरोधी नसल्याचं स्पष्ट केलं आहे बांधकाम कामगार आणि विविध क्षेत्रांमधल्या कामगारांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबदध आहे असं कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे ते आज अमरावती जिल्ह्यात वरूड इथं बातमीदारांशी बोलत होते कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी कामगार विभागादवारे राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कामगाराची नोंदणी आवश्यक आहे त्यासाठी अधिकाधिक कामगारांची नोंदणी करायचे निर्देश डॉ बोंडे यांनी यावेळी दिले

बोंडे यांच्या हस्ते कामगारांना सोलर बप्तरी चटई हेल्मेट सोलर टॉर्च डबा मच्छरदाणी आदी साहित्याच्या कीटचं वाटप करण्यात आलं देशाची आर्थिक स्थिती गंभीर असून स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा गेल्या तिमाहीतला पाच टक्के दर दीर्घकालीन मंदीचे संकेत देत असल्याचं माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे अर्थव्यवस्थेच्या कमक्वत स्थितीबद्दल त्यांनी रालोआ सरकारवर टीका केली आहे शेतकरी आणि कृषी कामगार तरुण वर्ग उद्योजक आणि वंचित वर्गासाठी सध्या चांगलं वातावरण असल्याचं त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे मनमोहन सिंग सरकारच्या च्कीच्या धोरणांमुळे झालेल्या तोट्यामधून देशाची अर्थव्यवस्था अद्याप सावरली नसल्याचं मनमोहन सिंग यांच्या टीकेला उत्तर देताना भाजपानं म्हटलं आहे जागतिक अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती चांगली नसली तरी अन्य देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती उतम असून सरकारनं अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पावलं उचलल्याचं पक्ष प्रवक्ता शाहनवाज हसेन यांनी आकाशवाणीच्या बातमीदाराला सांगितलं

स्धारित मोटार वाहन कायदयातल्या तरतुदी आजपासून लागू झाल्या आहेत सुधारित कायदयात वाहत्कीच्या नियमांचं उल्लंघन केलं तर दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे सिग्नल तोडला तर पूर्वीच्या एक हजार रुपयांऐवजी पाच हजार रुपये गाडी चालवताना सीटबेल्ट लावला नाही तर आता शंभर रुपयांऐवजी एक हजार रुपये बेकायदेशीरपणे गाडी चालवणा याला पाच हजार मदयप्राशन करून गाडी चालवली तर दहा हजार विनापरवाना गाडी चालवली तर पाच हजार तसंच विमा कागदपत्रांशिवाय गाडी चालवली तर दोन हजाराचा दंड ठोठावला जाणार आहे राज्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला उद्यापासून सुरवात होत आहे

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अगतसिंग कोश्यारी यांची नियुक्ती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली आहे माजी मंत्री आरिफ मोहम्मद खान यांना केरळचे राज्यपाल तर डॉ तामिलीसाई यांना तेलंगणा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त केलं आहे बंडारु दतात्रय यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल तर कलराज मिश्र यांना राजस्थानचे राज्यपाल म्हणून निय्क्त केलं आहे

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्यामुळे एका महिन्यात सलग तिसऱ्यांदा विमानाच्या इंधनाचा दर कमी झाला अहमदनगर जिल्ह्यातले श्रीरामप्रचे काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला असून ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत कांबळे यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणुक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीनंतर कांबळे यांनी हा निर्णय घेतला मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी राज्य परिवहन मंडळाच्या एका बसला अचानक आग लागली ही बस परळहन रत्नागिरीतल्या सावर्डे इथं जात होती

मूंबईत मालाडच्या मालवणी परिसरात आज सकाळी घरग्ती ग्राम सिलिंडरचा स्फोट होऊन एक जण मृत्युमुखी पडला तर चार जण जखमी झाले जखमींना बोरीवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपात पाऊस पडतो आहे मुंबई ठाणे आणि नवी मुंबईत अध्न मध्न पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी बरसल्या पालघर जिल्ह्यातही आज सकाळी जोरदार पाऊस झाला रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं जोर धरला आहे